महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज ते वध्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

पुढली पाच वर्ष राज्याला दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी काम करु असं ते म्हणाले ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा टोलाही त्यांनी लगावला विदर्भाच्या जनतेच्या आशीवार्दामुळेच विदर्भचा पूत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ज्यानं विदर्भाच्या मातीला कलंक लागू दिला नाही असं मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भाजपाची महाजनादेश यात्रा वध्यात पोहचली त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला

महाराष्ट्रात लेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात सर्व विरोधक एकवटले असून निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात यासाठी मतपत्रिकांचा वापर केला जावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे आज मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली मतपत्रिकांच्या वापरासाठी नागरिकांकडून अर्ज भरून घेतले जातील

यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार छगन भुजबळ काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी लोकभारतीचे कपिल पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते

जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम ते अनेक वर्ष निर्भीडपणे करत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं प्रशस्तीपत्रात म्हटलं आहे म्यानमारच्या कोस्वे विन थायलंडच्या अंगखाना निलापायजित फिलिपिन्सच्या रेमुंडो कैयाब आणि दक्षिण कोरियाच्या किम योंग कि यांनाही मेगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे गडचिरोलीत काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे संपर्क तुटण्याची पाच दिवसांतील ही दुसरी वेळ आहे दरम्यान आज सकाळी देसाईगंज इथं वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू झाला

मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत मुसळधार पावसामुळे दृष्यमानता कमी झाल्यामुळे पश्चिम द्रतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती

येत्या दोन दिवसात मुंबईसह पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मुंबईत अंघेरी पूर्वेकडच्या चांदीवली इथं एका घरावर संरक्षक भिंत कोसळून एका पादचार्यासह चार जण जखमी झाले आहेत चांदीवली साकिनाका रस्त्यालागत ही घटना घडली

बॅन्कॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी सात्विक साईराज जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे